विरोधक शेतक यांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप जम्मू काश्मिरमधल्या पुलवामा जिल्ह्यात अरिपाल त्राल शिं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु सत्ताविसाव्या जागतिक पुस्तक मेळ्याला नवी दिल्लीत सुरुवात

झारखंड मध्ये आज उत्तर कोयल मंगल धरण योजनेचा पुनरुज्जीवन प्रकल्प आणि कान्हार सीम पापिलाईन सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते शेतक यांना कर्जमाफी देण्याच्या नावाखाली विरोधकांकडून त्यांची फसवणूक सुरु असल्याचा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला यापूर्वीच्या सरकाराकडून राबवण्यात आलेल्या योजनांपेक्षा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण जनतेला घरं देण्यासाठी आपलं सरकार पाचप जास्त वेगानं काम करत आहे असं त्यांनी सांगितलं

ओदिशातही ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घा उ आणि भूमिपूजन करणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात अरिपाल त्राल भागात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली या भागात दहशतवादी गाव्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्यावर त्या भागाला वेढा घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली ही मोहीम सुरू असताना तिथं लपलेल्या दहशतवाद्यांनी बेछू गोळीबार केला ही मोहीम सुरू असून तिथं अद्याप दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जम्मू काश्मिरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री गोळीबार तसंच उखळी तोफाचा जोरदार मारा केला काही भारतीय चौक्यांना तसंच नागरी भागाला पाकिस्तानी लष्करानं अचानक लक्ष्य केलं असं संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितलं मनेका तसंच क्रिष्णा घारी या भागात रात्री नऊ वाजता झालेल्या या हल्ल्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आज पहा विर्यंत गोळीबाराच्या फैरी अधूनमधून सुरु होत्या भ्रष्ट नेतृत्वामुळे भारत हा गरीब जनतेचा श्रीमंत देश बनला आहे असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हा कें आहे आयआय श्रीमुंबईत आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते उज्वल भविष्यासाठी ज्ञानाच्या साहय्याने संपत्ती निर्माण करणे आवश्यकच आहे परंतू आम्हांला मार्गदर्शनासाठी निष्णांत नेतृत्वाचीही गरज आहे रोजगार संधींना प्रोत्साइन देण्या या अर्थव्यवस्थेची देशाला गरज असून देशाच्या सर्व समावेशक विकासासाठी ग्रामीण भागात संपत्तीचं वा पे होणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले

याबाबतची अधिसूचना रेल्वे भरती मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे

डियन ऑईलचे कार्यकारी संचालक एस एस लांबा यांनी अहमदाबाद क्वें वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

राज्याच्या अनेक भागात तापमान शुन्याच्या खाली गेलेलं असून या कडाक्याच्या थंडीत नागरिकांनी तसंच पर्या क्रांनी बाहेर पडू नये असं हवामान विभागानं सांगितलं आहे राज्यातल्या शिमला नारकंडा कुफ्री काल्पा डलहौसी आणि मनाली या शहरासह अन्य भागात हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होईल असा खाारा हवामान विभागानं दिला आहे अशा वातावरणात गिर्यारोहणासाठी पर्वतीय भागात जाऊ नये असं खाारा राज्यसरकारनं दिला आहे

सत्ताविसाव्या जागतिक पुस्तक मेळ्याला आजपासून नवी दिल्ली बिल्या प्रगती मैदानावर सुरुवात झाली नऊ दिवस चालणा या या मेळ्याचं उद्वाउि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं विशेष गरजा असलेले वाचक ही यावर्षीच्या मेळ्याची संकल्पना असून आकाशवाणी या मेळ्याची रेडिओ भागीदार आहे महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीच्या पार्बंभूमीवर यंदा या ठिकाणी गांधी यांच्या तसंच त्यांच्या विषयीच्या पुस्तकांचा स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे

फरार हिरे व्यापारी मेडूल चौकसी याच्या थायलंड मधल्या कारखान्यावर ीव आणली असल्यांची माहिती सक्ती वसुली संचालनायानं दिली आहे

परदेशात असलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी सक्त वसुली संचालनालय लवकरचं कायदेशीर प्रक्रियाचा अवलंब करणार आहे

या दोंघांनी ऑस्ट्रेलियांचा निम्मा संघ तंबुत धाडला तर मोहम्मद शमीनं एक गडी बाद केला मात्र चहापानानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यांनतर पाऊस पडल्यानं दिवसभराचा खेळ रद्द करण्यात आला

उत्तम प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जांचे खेळाडू घडवण्यासाठी सरकार अतिशय कमी वयातल्या क्रीडा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत आहे असं केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी म्हाकें आहे

राज्यात कोळशाचं अवैध खाणकाम रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल मेघालय सरकारला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने शंभर कोशी रुपयांचा दंड ठोठावला आहे दंडाची रक्कम दोन महिन्यांच्या अवधीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायची आहे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे अध्यक्ष एके गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे एका उच्चस्तरीय समितीने सोपवलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली अफगाणिस्तानमध्ये शांतता सुरक्षा आणि समृद्धी प्रस्थापित करण्याच्या अफगाणिस्तान सरकारच्या प्रयत्नांना आपलं सहकार्य कायम राहणार असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे

खाजगी माहिती ऑनलाईन लीक होणाच्या घरित जर्मनीच्या चस्तिलर अँजेला मर्केल यांच्यासह अनेक राजकीय नेते लक्ष्य ठरले आहेत